केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षा लांबणीवर तर इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्याचा प्रचार मुदतीपूर्वी आजच संपला

आंतरराष्ट्रीय सायकलपटू कमलाकर झेंडे यांचं पुण्यात निधन

बी एस ई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय शिक्षण मंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन याबाबतचा आढावा घेतला विद्यार्थ्यांचं आरोग्य सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी ठामपणे सांगितले विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी केंद्र घेईल असेही मोदी यांनी यावेळी नमूद केले

कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती पंतप्रधान नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जागतिक निकषांवर आधारित आहे त्यात आधुनिक काळातील शिक्षण तज्ञांबरोबरच माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांचं प्रतिबिंब दिसतं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत किशोर मकवाना यांनी लिहिलेल्या चार पुस्तकांचं प्रकाशनही मोदी यांच्या हस्ते झालं अहमदाबाद मुक्त विद्यापीठातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे याविषयीचा अधिक वृत्तांत ध्वनी बलशाली भारताच्या निर्मितीत लोकांनी आपलं योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे तर महान समाजसुधारक असामान्य विद्वत्ता आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेले डॉक्टर आंबेडकर खरे मानवतावादी होते असं नायडू यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे आंबेडकरांनी समाजातील वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिलेला लढा प्रत्येक पिढीसाठी उत्तम उदाहरण आहे असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी दादरच्या चैत्यभूमीवरील स्मारकस्थळी जाऊन डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन केलं

केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबईचे संपर्क मंत्री अस्लम शेख याप्रसंगी उपस्थित होते डॉक्टर आंबेडकर हे अद्वितीय बुद्धिमत्तेचे धनी अर्थतज्ज्ञ आणि विद्वान होते आणि त्यांनी समाजातील सर्वात पीडित वर्गांमध्ये आत्मविश्वासाची भावना निर्माण केली असं राज्यपाल याप्रसंगी बोलताना म्हणाले डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तकं आणि त्यांचं चरित्र लोकांनी वाचावं आणि त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करावा असं आवाहन कोश्यारी यांनी याप्रसंगी केलं विविध मान्यवरांचे लेख असलेल्या काळाच्या पलीकडचा महामानव या पुस्तकाचं प्रकाशन देखील राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं नागपूरच्या दीक्षाभूमीवरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कोरोनाविषयक नियमांचं पालन करत मोजक्या अनुयायांच्या उपस्थितीत झाला दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई आणि सचिव सुधीर फूलझेले यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आकाशवाणीच्या बातम्यांसाठी ठिकठिकाणच्या बातमीदारांसह मनोज क्षीरसागर पुणे

बैठक उपराष्ट्रपती एम

नागरिकांना कोविड योग्य वर्तनाचे अधिक कडक पालन करण्यास प्रोत्साहित करून संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्राकडून सर्व प्रयत्न केले जात असून त्या अनुषंगानेदेखील ही बैठक होत आहे रेमडेसीवीर सरकारने रेमडेसिवीरचे उत्पादन आणि पुरवठा वाढविण्याचा आणि देशातील किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे

रसायन आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडविय यांनी आज देशात रेमडेसिवीरच्या उपलब्धतेचा आढावा घेतला

सरकारने देशांतर्गत बाजारपेठेतील पुरवठा वाढविण्यासाठी या इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे

कोरोना विषाणूची साखळी तोडणं आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लागू करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे

केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरू राहतील या संदर्भातील नवे आदेश राज्य शासनानं काल प्रकाशित केले

अत्यावश्यक श्रेणीतील व्यवहार आणि सेवा वगळता कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी फिरू शकणार नाही देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सरकार राज्यात केंद्र सरकारच्या चालू असलेल्या योजनांची नावे बदलून सामान्य नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे

वस्तुस्थितीबद्दल सरकार अनभिज्ञ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची बाधा झाली आहे योगी आदित्यनाथ यांनी आपण कालपासून विलगीकरणात असून डॉक्टरांकडून उपचार घेत असल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे त्यांचे काही अधिकारीदेखील बाधित झाले आहेत त्याचबरोबर विरोधी पक्षनेते आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनादेखील कोरोनाची बाधा झाली आहे

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासह भविष्यातील उपाययोजनांसाठी ही रक्कम देण्यात आली आहे

या निधीमुळे सरकारला लस खरेदी करण्यास साठवण सुविधांचा विस्तार करण्यास आणि लस वितरित करण्यास मदत होणार आहे

चीनने या निर्णयाला अत्यंत बेजबाबदार म्हटलं आहे तर दक्षिण कोरियाने या कृतीच्या निषेधार्थ सेऊलमधील टोकियोच्या राजदूतांना बोलावून घेतलं आहे सुरुवातीच्या दोन वर्षांत पाण्याचे पहिले आवर्तन सोडले जाणार असून यामुळे टोकियो इलेक्ट्रिक पॉवरला हानिकारक समस्थानिके काढून टाकण्यासाठी पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी आणि नियंत्रक मान्यता मिळवून पाणी गाळून घेण्यास वेळ मिळेल

हर्ष वर्धन यांनी दिली आहे ते आज आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त बोलत होते

आहार क्राती पोषण आहाराविषयी जनजागृती करण्यासाठी सरकारनं आहार क्रांती हे अभियान सुरू केलं आहे

भारत वापरत असलेल्या कॅलरीच्या दुप्पट प्रमाणात उत्पादन करतो असं एका अभ्यासाद्वारे दिसून आलं आहे तरीही देशातील कुपोषितांची संख्या मोठी आहे पौष्टिकतेच्या जाणीवेचा अभाव हे याचं मुख्य कारण असून उत्तम आहार उत्तम विचार हे या अभियानाचे ब्रीदवाक्य आहे पश्चिम बंगाल प्रचार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्याचा प्रचार एक दिवस आधीच म्हणजेच आज संपला गेल्या शनिवारी सितालकुची इथं चौथ्या टप्प्यातल्या मतदानावेळी झालेल्या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आयोगाच्या निर्णयानंतर केवळ आजचाच दिवस जाहीर प्रचारासाठी शिल्लक असल्यामुळे राजकीय पक्षांची प्रचाराची धांदल सुरू आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

नड्डा काँग्रेस नेते राहुल गांधी तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांच्या प्रचारसभा आज होणार होत्या

या सर्व ठिकाणचा प्रचार उद्या संपेल यात महाराष्ट्रातल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे कुभमेळा हरिद्वारमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यातील आज दुसरं शाही स्नान आहे आज मेष संक्राती बैसाखीच्या शुभ मुहूर्तावर विविध आखाड्याच्या संतांसह मोठ्या संख्येने भाविक गंगा नदीत पवित्र स्नान करीत आहेत

निधन भारताचे माजी निवडणूक आयुक्त डॉ

कृष्णमूर्ती यांचे आज वृद्धापकाळानं निधन झाले

भारतीय निवडणूक आयोगाने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे

कृष्णमूर्ती यांनी त्यांच्या कार्यकाळात निवडणुका घेण्याच्या कायदे आणि कार्यपद्धती बळकट करण्यात दिलेलं योगदान आयोगाच्या दीर्घकाळ स्मरणात राहील असं मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी म्हटलं आहे निधन सायकलिंग विश्वात प्रतिष्ठेची असणारी मुंबई पुणे शर्यत सलग तीन वेळा जिंकत नवा इतिहास रचणारे आंतरराष्ट्रीय सायकल पटू कमलाकर झेंडे यांच आज पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले

झेंडे यांनी सायकल शर्यत जिंकण्याबरोबरच घाटांचा राजा हा किताबही पटकावला होता